राज्यातली उष्णतेची लाट आणखी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता उपग्रह इस्रोचा एमीसॅट हा नवीन निरिक्षण उपग्रह काल श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीपणे अंतराळात सोडण्यात आला

बँक विलीनीकरण देना बँक आणि विजया बँकेचं काल बडोदा बँकेत विलीनीकरण झालं त्याम्ळे बँक ऑफ बडोदा आता देशातली तिसरी मोठी बँक ठरली आहे विलिनीकरणानंतर आपल्या खात्याच काय याबाबत खातेदारांमध्ये संभ्रम होता बॅक ऑफ बडोदाचे विभागीय महाव्यवस्थापक राजेश क्मार यांनी काल प्ण्यातल्या पत्रकार परीषदेत तो दूर केला अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया बॅकांचे विलिनीकरण झाले असून आगामी तीन महिन्यांपर्यंत ग्राहक सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच करु शकतात खातेक्रमांक पासब्क यामध्ये तूर्त तरी कोणताच बदल होणार नाही त्यानंतर पुढच्या टप्प्यात तर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्राहकांना खातेक्रमांक देण्यात येईल ज्यांची यापैंकी दोन किंवा तीन बँकेत खाती आहेत त्यांचे तीन महिन्यानंतर एकच खाते होणार असून क्ठल्या शाखेत व्यवहार करायचा ही निवड ग्राहकाच्या हातात असेल अशी माहिती बॅक ऑफ बडोदाचे पूणे विभागाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी काल पण्यात पत्रकार परिषदेत दिली

मोदी लोकसभा निवडण्कीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून उन्हाच्या वाढत्या काहिलीत प्रचाराची परीक्षा सर्व पक्षीय नेते देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ वर्धा इथून केला गेल्या लोकसभा निवडण्कीत जनतेनं सेवेची संधी दिल्याबाबद्दल त्यांचे आभार मानत आपल्या सरकारनं केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला शरद पवार यांच्यावर चौफेर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की शरद पवार यांनी यावेळी निवडण्कीच्या वाऱ्याची दिशा ओळखून निवडण्कीपासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आघाडी सरकारनं सिंचन योजना म्ंद्रांक श्ल्क रस्ते विकासाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला दरम्यान खासदार शरद पवार यांनी देशातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे केलं त्यापैकी आपण काय केलं आहे असा सवाल राष्ट्रवादीचे म्ख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल म्ंबईत केला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल चंद्रप्रच्या वणी ग्मथळा तसच नागप्रमध्ये कामठी क्ंभारटोळी आणि भालदारप्रा इथे जाहीर सभा घेत मतदाराशी संवाद साधला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी काल गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे महाय्तीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चामोर्शी इथ सभा घेतली गडचिरोलीला बांबू उद्योगइथेनॉलबायो डिझल निर्मितिचे केंद्र करून या भागाचा विकास करण्यावर आमचा भर आहे असं ते म्हणाले तर अमरावती मतदारसंघातले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार ग्णवंत देवपारे यांच्या प्रचारासाठी काल एम आय एम चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतली

प्रचार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जसजसा वेग वाढू लागला त्या प्रमाणात सूर्य देवतेच्या तापमानाचा कहरही वाढू लागला आहे एवढया उष्णतेतही उमेदवारांची प्रचारासाठी स्रू असलेली लगबग याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातील बारा ताल्क्यात जवळपास दीड हजार खेडी आणि तांडे आहेत मतदारसंघात प्रचार करण्यासाठी उमेदवारांना फक्त बारा दिवसाचा अवधी मिळाला

एका दिवसात शंभर ते सव्वाशे गावांना भेटी दिल्या तरच प्रचार फेरी पूर्ण होईल ज्या उमेदवारांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पासून या गावांना भेटी दिल्या तोच उमेदवार या काळात प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोहचू शकेल

प्णे कॉग्रेस उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात कॉग्रेसन काल माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली त्याम्ळे प्ण्यात आता भाजपा शिवसेना महाय्तीचे गिरीश बापट विरुद्ध कॉग्रेस महाआघाडीचे मोहन जोशी अशी लढत रंगणार आहे

अधिसूचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे अर्ज दाखल तिसऱ्या टप्प्यातल्या निवडण्कांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या स्रू आहे काल माढा मतदार संघातून भाजपाच्या रणजित नाईक निंबाळकर यांनी तर अहमदनगरमधून भाजपचे डॉ स्जय विखे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला औरंगाबादमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या स्भाष झांबड यांनी तर जालन्यामध्ये गणेश चांदोडे आणि शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापूर मधले आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक वंचित बह्जन आघाडीचे अरुणा माळी हातकणंगले मतदारसंघातले य्तीचे धैर्यशील माने आणि वंचित बह्जन आघाडीचे असलम सय्यद यांनी यांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्वच ठिकाणी आता प्रचाराला स्रुवात झाली असून सोलापूरमध्ये य्तीनं चित्ररथाच्या माध्यमातून सरकारच्या कामगिरीचा जागर जनतेप्ढे मांडला लेखाजोखा लोकसभा मतदारसंघांचा लेखाजोखा या मालिकेत आज आम्ही सादर करीत आहोत सोलाप्र मतदारसंघाचा आढावा

यंदा भाजपनं लिंगायत समाजाचे धर्मग्रु जय सिद्वेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसने स्शीलक्मार शिंदे यांना तर वंचित बहजन आघाडी तर्फे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेला मोठा जनसम्दाय या पूर्ण राज्याचं लक्ष वेधणारा होता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी प्णे प्रसारणवेळ लोकसभा निवडण्कांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचारासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचं वाटप करण्यात आलं आहे

धळे ध्ळे जिल्हा परिषदेचा निवडण्क कार्यक्रम प्न्हा स्रु करण्याचा निर्णय निवडण्क आयोगानं घेतला आहे हा विषय न्यायालयीन असल्याम्ळे आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता

या रुग्णांसाठी औषधोपचार सम्पदेशन आदि स्विधा उपलब्ध आहेत जालना जालना ताल्क्यातल्या रोहनवाडी सज्जाचे तलाठी प्रसाद दत्तात्रय हजारे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना काल लाचल्चपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली इंट्रो यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्व र वन्यजीव अभयारण्याला लागलेली भीषण आग आता विझली असली तरी यात वन्य संपदेची मोठी हानी झाली आहे

अभयारण्यात सात ते आठ ठिकाणी आग लागली होती त्यामुळे वन अधिकारी कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते

ही आग नेमकी कशी लागली याबाबत वनविभाग वन्यजीव यांच्यामार्फत चौकशी स्रु आहे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ हवामान राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा वाढलेला असून विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये आठवडाभर तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्ढचे तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर अमरावती गोंदिया ब्लडाणा आणि अकोला हे जिल्हे उष्णतेनं होरपळून निघत आहेत

नमस्कार